यानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद सहभागी झाले होते यावेळी डिजिटल मतदार ओळखपत्राचं अनावरण करण्यात आलं केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नवमतदारांना डिजिटल मतदार ओळखपत्र प्रदान केले

निवडणूक आयोगाचा वेब रेडिओ हॅलो वोटर्स चं यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण झालं

निवडणूक आयोगानं आपल्या लोकशाही मूल्यांना सुद्रढ केलं तसंच उत्तम प्रकारे निवडणुकांचं आयोजन देखील केलं मतदार नोंदणी विषयी विशेषतः युवकांमध्ये जाग़ती निर्माण करण्याचा हा दिवस असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत देशातली लोकशाही व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाने निवडणूक मतदार यादीत नाव नोंदवण्याचं आवाहन उपम्ख्यमंत्र्यांनी केलं आहे

पंतप्रधानांनी आज राष्ट्रीय बाल प्रस्कार विजेत्यांशी दरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

तुम्हाला पुढील आयुष्यात अनेक यश संपादन करायचं आहे ही केवळ एक सुरुवात असल्याचं पंतप्रधान या मुलांना म्हणाले

नांदेडच्या कामेश्वर वाघमारेची शौर्य श्रेणीत जळगावचा अचित पाटील आणि नागपूरच्या श्रीनभ अग्रवाल याची नावीन्यपूर्ण श्रेणीत प्ण्याच्या सोनित सिसोलेकरची ज्ञानार्जन श्रेणीत आणि मुंबईच्या काम्या कार्तिकेयनची क्रीडा श्रेणीत राष्ट्रीय बाल प्रस्कारासाठी निवड झाली आहे

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोंविद राष्ट्राला संबोधित करतील राष्ट्रपतींचं भाषण आकाशवाणी द्रदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन संध्याकाळी सात वाजता प्रसारित केलं जाणार आहे

काल रात्री हा अपघात झाला ब्लडाणा जिल्ह्यात नांद्रा वडनेर मार्गावर काळी पिवळी आणि कंटेनरच्या अन्य एका अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले काल संध्याकाळी हा अपघात झाला

तालुका पशुधन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत्यूमुखी पडलेल्या तीन कोंबड्यांचे नमूने अकोला इथं तपासणीसाठी पाठवले आहेत खबरदारीच्या उपाययोजना पोल्ट्री व्यावसायिकांना कळवण्यात येत असून पक्षीपालकांनी कोंबड्यांचा मृत्यू झाल्यास जवळच्या पश्वैद्यकीय रुग्णालयात कळवावं असं आवाहन पश् वैद्यकीय अधिकार्यांनी केलं आहे

आज दहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली